त्यामुळे शेतक यांना उत्पादन वाढीसाठी याचा नक्कीच फायदा होईल

रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरण फूटीच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं उच्चस्तरीय विशेष चौकशी पथक स्थापन केलं आहे मुदा अणि जलसंधारण विभागानं यासंबंधी काढलेल्या शासन निर्णयानुसार दोन महिन्यात या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या पथकाला दिले आहेत जलसंपदा मंत्रालयाचे सचीव तसंच विदर्भ सिंचन महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन केलं असल्याचा शासन निर्णय राज्यसरकारनं काल जारी केला दरम्यान तिवरे धरण फुटल्यानंतर बेपत्ता झालेल्या दीड वर्षाच्या बालिकेचा मृतदेह आज पाचव्या दिवशी एनडीआरएफच्या पथकाला धरणाच्या परिसरातच सापडला

रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांना काल आलेला पूर आज ओसरला आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरांमधलं पाणी कमी झालं आहे आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून या दोन्ही पुलांवरील मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाली आहे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं काल रात्री ही वाहत्रक बंद करण्यात आली होती नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे

पावसामुळे सोमेश्वर धबधबा वाहू लागला असून आज रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची गर्दी झाली आहे गोदावरी नदीत उपनद्या आणि नाल्यांचे पाणी वाहून आल्याने रामकृंड परिसरात पूर सदृश स्थिती आहे

पालघर जिल्ह्यात रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहे आज सकाळ पासून ही जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या सूर्या वस्तिणा पिंजाळ नद्यांमध्ये ही आता पाणी साठा वाढला आहे

राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढच्या आठवड्यात पुणे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या दोन दिवसांच्या दौ यावर जाणार आहेत यावेळी ते तिवरे धिं धरण दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना ते भेट देणार आहेत आगामी विधानसभा निवडणूक वंचित बहूजन आघाडीला सोबत घेऊन लढावी अशी काँप्रेस पक्षाची इच्छा आहे त्यानुसार जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अँडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित केलं जाईल असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेड्टीवार यांनी काल गडविरोली इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं एडव्होकेट आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षानं टाकली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

अलिबाग तालुक्यातल्या उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडल्यानं उमटे धरण धोकादायक स्थितीत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे

नैऋत्य मान्सून आता उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र सक्रीय झाला असून कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बह्तेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाङ्यात काही ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसांत कोकणात बह्तेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा श्विारा देण्यात आला आहे